संवर्धन शाक्षात जीवन शैली आणि हरित विकास मॉडेल या मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहे असं ते म्हणाले वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतिक नितीमूल्याचा एक भाग असल्याचं ते म्हणाले वन्यजीव संवर्धन तसंच देशात वन अच्छादीत क्षेत्रात वाढ करण्यासाठी आपल्या सरकरानं विविध उपक्रम हाती घेतले त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत

लवकरच भारत सागरी कासव धोरण आणि सागरी ता व्यवस्थापन धोरण आणणार आहे मायक्रोप्लासिक्रमुळे होणा या प्रदुषणालाही या धोरणामुळे आळा बसेल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि सी एन एसचे कार्यकारी सचिव एमी फ्रानेलकेल यावेळी उपस्थित होते स्थलांतर करणारे पश्ची सस्तन प्राणी आणि जलचर प्रजातींना त्यांच्या स्थलांतर मार्गावर असलेला धोका वाढत चालला असून त्यांच्या रक्षणासाठी सर्व देशांनी काम करणं गरजेचं आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना पत्र लिहिलं आहे या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती अधिकारी लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे या कायद्याविरुद्ध तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची विरुद्ध काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत असं या पत्रामध्ये नमूद केलं आहे या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना ज्यांचा पाठिबा आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्रात केली आहे या आंदोलनाला काही ठिकाणी हिसक वळण लागलं आहे हे थांबवण्यासाठी आणि लोकशाही संस्थांच्या हितरक्षणासाठी केंद्रानं त्वरित पावलं उचलावीत असंही त्यांनी म्हाऊं आहे शांततेनं आणि कायदेशीरपणे आंदोलन करणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे मात्र त्यासाठी सार्वजनिक स्स्ता रोखून धरुन अडचणीची स्थिती निर्माण करण ही गंभीर बाब आहे या बाबतीत समतोल साधला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हाळां आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात नवी दिल्लीत शाहिनबाग इथं सुरु असलेल्या आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एन जोसेफ यांच्या पीठानं काल या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे मत व्यक्त केलं आंदोलकांनी पर्यायी जागा निवडून तिकडे आंदोलन हलवावं यासाठी वरीष्ठ वकील संजय हेगडे यांनी मध्यस्थी करावी अशी सूचना न्यायालयानं केली आहे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी संजय हेगडे यांना ज्येष्ठ वकील साधना रामचंद्रम आणि माजी मुख्य माहिती आयुक वजाहत हबिबुल्ला यांची मदत घेता येईल असंही न्यायालयानं सांगितलं

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार एल्गार परिषद प्रकरणाची समांतर चौकशी करण्याची शक्यता आहे याप्रकरणी आपण कायदेविषयक बाबी तपासून विशेष तपास पथक स्थापन करण्याचा प्रयत्न करु असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल बातमीदारांशी बोलताना सांगितलं एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला आहे राज्य सरकार एसआय अर्थात विशेष तपास पथकामार्फत समांतरपणे ही चौकशी करेल असं अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांनीही त्याआधी सांगितलं

पायाभूत आराखडा तयार करणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञांना सायबर सुरक्षेसंदर्भात असणाऱ्या कमतरता शोधता येत नाहीत त्यामुळे सायबर सुरक्षा तज्ञांची एक स्वतंत्र तुकडी तयार करण्याची गरज आहे असं राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक राजेश पंत यांनी दिल्लीतल्या असोचेमच्या कार्यक्रमात सांगितलं

जम्मू कश्मीरच्या प्रस्तावित परिसीमांकन आयोगासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून नामांकित केलं आहे परिसीमांकन आयोगासंदर्भात विधी मंत्रालयाच्या आवाहनानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे

नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या सरसक उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघ उनं इशारा दिला आहे

जपानप्रमाणे आणखी काही नव्या भागांमधे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व जहाजवाहतूक थांबवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघाचेनं फे ळून लावली आहे

दहशतवादी संघ ञांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी ग ञांना अजूनही निधी पुरवठा होत असून त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं दिली आहे हे दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांना मिळणाऱ्या निधीवर बारीक लक्ष ठेऊन असतं दहशतवाद्यांना निधी देण्यासंदर्भात या दलानं कठोर नियम लागू केले आहेत भारताला लक्ष्य करणाऱ्या लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघ उांना पाकिस्तानकडून समर्थन मिळत आहे त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भारतानं या दलाकडे केली आहे आर्थिक कारवाई कृती दलाची एका आठवड्याची परिषद सध्या परिसमध्ये सुरु आहे

आशियाई कुस्ती स्पर्धा आजपासून नवी दिल्ली इथं सुरु होत आहे

आज रात्री नऊ वाजेपर्यंत कुस्तीचे सामने रंगणार आहेत ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर आज दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत पंढरीनाथ जुकर यांनी तब्बल सहा दशकं आपल्या कलेनं कृष्णधवल ते रंगीत चित्रपटामध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या चेहऱ्यांना रंगभूषेचा साज चढवला